ऑक्सिजन परवठा कोरोना उद्रेकाच्या काळात ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असा निर्वाळा केंद्र सरकारनं दिला आहे

ऑक्सिजनची देशातील दैनंदिन उत्पादन क्षमता सात हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे आणि उत्पादन क्षमतेत आणखी वाढ झाली आहे केंद्र सरकारने राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा योग्य वापर करावा आणि वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी होणारा अपव्यय टाळण्यास सांगितलं आहे राज्यपाल कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्क्षभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांच्यांशी संवाद साधला देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे सर्वाधिक वेगानं दहा कोटी लोकांचं लसीकरण करणारा भारत हा एकमेव देश असून टीका उत्सवाच्या काळात या अभियानाला वेग मिळाला असं मोदी म्हणाले यासाठी देशात नवीन लसीकरण केंद्र उघडली गेली लोकांना त्यासाठी उद्युक्त केलं गेलं यापुढील काळात लसीकरण आणि उपचार याबाबत जनजागृती करतानाच आयुषसंबंधीच्या उपचारांबाबतही राज्यपाल जनतेला माहिती देऊन जागृती करू शकतील असं मोदी म्हणाले

जनतेच्या याच भावनांना आता पुन्हा एकदा नव्यानं उजागर करण्याची आणि त्यांना सक्रीय करण्याची गरज आहे सरकारी निमसरकारी अशासकीय स्वयंसेवी अशा विविध स्वरूपात काम करणाऱ्या देशातील संस्था संघटनांच्या सामुहिक ताकदीचा उपयोग करून घेत हे संकट परतवून लावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी असं आवाहनही मोदी यांनी केलं कोविड संकटाचा सामना करण्यासाठी राज्यपालांनी राज्य सरकारांना सहकार्य करावं आणि या प्रयत्नांना जनआंदोलनाचं स्वरूप द्यावंअसं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी या वेळी केलं

दरम्यान नागालँड मध्ये एच चुबा चांग हे एकमेव उमेदवार असल्यानं ते बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली आहे मिझोराम मिझोराम सेरछिप मतदार संघातील एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठीच्या प्रचाराची मुदत आज दूपारी चार वाजता संपणार आहे गेल्या काही दिवसांत सर्वच राजकीय पक्षांनी इथल्या प्रचारावर भर दिला होता

अफगाण सैनिक अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेण्यात जोखीम नक्कीच असल्याचं नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलं आहे परंतु वाढत्या तलिबानी हिंसाचाराला तोंड देण्यासाठी तिथं एक मुक्त लष्करी पाठबळाचा पर्याय असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेताना त्यांच्यावर तलिबानकडून हल्ला झाल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा अमेरिकी पेंटागॉनचे प्रमुख लॉईड ऑस्टीन यांनी दिला आहे दरम्यान नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग आणि अमेरिकेचे अंटोनी ब्लिनकेन यांनी काल संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली अफगाणिस्तानात अद्याप प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसचार होत असून तालिबान गेल्या वीस वर्षात अफगाणिस्तानात झालेला विकास नष्ट करण्याची शक्यता आहे असं स्टोल्टनबर्ग यांनी या वेळी सांगितलं अफगाणिस्तानला अमेरिकेचा कायम पाठींबा असेल सैन्य माघारी आलं तरी अफगाणिस्तानातील विकास मदत आणि सुरक्षा या प्रती असलेली अमेरिकेच्या सैन्याची कटीबद्धता कायम असेल असं ब्लिनकेन यांनी या वेळी स्पष्ट केलं विशेष व्हिसा कार्यक्रमाच्या अंतर्गत शरणार्थीना व्हिसा देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एक मे पर्यन्त अफगाणिस्तानातील आपले अडीच हजार सैनिक काढून घेण्याची घोषणा केली होती अकरा सप्टेंबरपर्यन्त सर्व सैनिक माघारी येण्याची प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा अमेरिकेनं व्यक्त केली मालदीव मालदीवचे पराराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहीद आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत असून दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीन हा दौरा आयोजित करण्यात आला आहे अब्दुल्ला शाहीद भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी दोन्ही देशांच्या सामायिक हिताच्या विविध मुद्द्यावर चर्चा करणार आहेत अब्दुल्ला शाहीद रायसीना डायलॉगमध्येही सहभागी होणार आहेत

मतदानावेळी मतदारांना मास्क परिधान करणं बंधनकारक केलं आहे सर्व मतदारांचं शारिरीक तापमान मोजलं जाईल ते मर्यादेपेक्षा अधिक असेल तर त्या मतदाराला मतदानाच्या शेवटच्या तासात मतदानासाठी येण्यास सांगितलं जाईल अशा मतदारांसाठी स्वतंत्र रांग आणि कोरोना प्रतिबंधाचे सक्त नियम लागू राहतील मतदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर हात अवश्य निर्जंतुक करायचे आहेत पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगाली नागरिकांना पोयला बोईशाक सणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत बंगालमधील लोकांचा सण साजरे करण्याचा उत्साह आणि जगण्यावर असलेलं प्रेम अतिशय महत्त्वाचं आहे नवीन वर्ष सर्वांना समृद्दीचं आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो असं त्यांनी समाज माध्यमावर दिलेल्या संदेशात म्हटलं आहे हॉकी ब्युनॉस आयर्स इथं अर्जेटिनाविरुद्ध आज झालेल्या हॉकीच्या चौथ्या आणि अंतिम सराव सामन्यातही भारतानं विजय मिळवला आहे

एफआयएच प्रो लीगमध्ये भारतानं या आधी अर्जेटिनाचा दोन सामन्यांमध्ये पराभव केला आहे